दहशतमुक्त आणि विश्वासयुक्त वातावरण निर्माण करणं गरजेचं असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

सिक्कीम मधे सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे अध्यक्ष प्रेमसिंग गोलाय मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

फ्रेंच खुल्या श्रीस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत अँजेलिक कर्बर आणि विनस विलियम्स यांना पराभवाचा धक्का

प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी हे आज आपल्या वाराणसी मतदारसंघाला भे देणार आहेत

पक्षाचे अध्यक्ष अमित शाह त्यांच्या सोबत असतील यावेळी पोलिस लाईन्स ते काशी विश्वनाथ मंदिरापर्यंत होणाऱ्या रोड शो मध्ये ते भाग घेतील त्यानंतर ते काशी विश्वनाथाचं दर्शन घेतील भाजप कार्यकर्त्यांशीही ते संवाद साधतील लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवल्याबद्दल पाकिस्तानचे प्रधानमंत्री मेरान खान यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दूरध्वनीवरुन शुभेच्छ दिल्या आहेत मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद आणि नेपाळचे माजी प्रधानमंत्री माधव नेपाळ यांनीही प्रधानमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हा कें आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या शुभेच्छांचा स्वीकार करुन धन्यवाद दिले आहेत या नेत्यांशी बोलताना प्रधानमंत्र्यांनी प्रथम आपल्या सरकारच्या शेजारील राष्ट्रासंबंधी नीती स्पष्ट केली पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांशी बोलताना मोदी म्हणाले की आपल्या प्रांतात शांतता समृद्धी नांदण्यासाठी तसंच प्रांताच्या विकासासाठी परस्परांमधे विश्वासाचं वातावरण निर्माण होणं गरजेचं आहे दहशतवाद आणि हिंसाचारमुक्त वातावरणातच परस्पर देशांमधे सहकार्य वाढू शकतं गरीबी हा विण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं आहे असंही मोदी यावेळी म्हणाले मालदीवच्या माजी राष्ट्रपतींशी बोलताना प्रधानमंत्री म्हणाले की अलिकडच्या काळात या दोन्ही देशांमधे परस्पर संबंध अधिक दृढ झाले आहेत

नेपाळच्या माजी प्रधानमंत्र्यांशी बोलताना प्रधानमंत्री म्हणाले जागतिक स्तरावर भारत नवीन ताकद म्हणून उदयास येत आहे आणि याचा फायदा या प्रांतातल्या सर्वच शेजारील देशांना होणार आहे येत्या पाच वर्षात जागतिक क्रमवारीत भारताला अव्वलस्थानी पोहोचवण्याचं उद्दिष्ट समोर असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे काल संध्याकाळी अहमदाबाद शिल्या सभेत ते बोलत होते सगळ्यांच्या सहाकार्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही जनतेने भरघोस मतांनी निवडून दिल्यानंतर जमीनीवर पाय ठेवून काम करण्याची जबाबदारी वाढली असल्याचं ते म्हणाले तिका कडक उन्हाळा असताना स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच तिक्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी मतदान केलं आहे त्यामुळे प्रत्येकजण स्वतःचीच निवडणूक असल्यागत वागत होता अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली सुरतमधे नुकत्याच झालेल्या आगीच्या दुर्घात्रेच्या पार्श्वभूमीवर एवढा भव्य कार्यक्रम व्हावा किंवा नाही अशा दुविधेमधे आपण होतो मात्र मातृभूमीच्या प्रेमाखातर आपण आलो असं मोदी म्हणाले भाजपा अध्यक्ष अमित शहा यावेळी म्हणाले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे भाजपा आता देशातल्या घरा घरात पोहोचली आहे सिक्कीममधे सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाचे अध्यक्ष प्रेमसिंग गोलाय यांना राज्यपाल गंगाप्रसाद यांनी सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केलं असून आज त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे गंग क्रिच्या पालझोर मैदानावर आज सकाळी दहा वाजता होणा या या कार्यक्रमात राज्यपाल गोलाय आणि त्यांच्या सहका यांना पदाची शपथ देतील

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं राज्यपाल बी डी मिश्रा यांच्याकडे राजीनामा सादर केला असून तो स्वीकारण्यात आला आहे नवीन सरकारचा शपथविधी होईपर्यंत काळजीवाहू सरकार म्हणून काम पहावं अशी विनंती ऱाज्यपाल मिश्रा यांनी खांडू यांना केली आहे

बीजू जनता दलाचे प्रमुख म्हणून निवडून अल्यानंतर प ्राईक यांनी काल राज्यपालांची भेा प्रेऊन सरकार स्थापनेचा दावा केला ओदिशा विधानसभा निवडणुकीत पक्षाला भरघोस यश मिळवून देणारे नवीन पाजीईक सलग पाचव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण करणार आहेत

भुवनेश्वर खिल्या प्रदर्शिनी खुल्या मैदानात येत्या बुधवारी साधेपणाने शपथविधी होईल

ते काल दिल्लीत पत्रकारांबरोबर बोलत होते आंध्र प्रदेशबाबत केंद्रानं उदार दृष्टिकोन ठेवावा अशी विनंती प्रधानमंत्री नरेंद्र मोदीं बरोबर झालेल्या बैठकीत आपण केल्याचं त्यांनी सांगितलं आंध्रप्रदेशच्या विकासाबाबत रेड्डी यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाली असून त्यांच्या कार्यकाळात आंध्र प्रदेशला सर्वतोपरी मदत करण्याचं आशासन आपण दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ि उवर म्हा लि आहे वाय एस जगनमोहन रेङ्डी यांना एकमतानं विधीमंडळ नेता म्हणून निवडण्यात आलं आहे

शारदा चिक्रिड घोक्रियात कोलकात्याचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना आज केंद्रीय अन्वेषण संस्थेनं चौकशीसाठी बोलावलं आहे पश्चिम बंगाल राज्य सरकारनं राजीव कुमार यांची गुन्हे अन्वेषण शाखेचे अतिरिक्त महासंचालक म्हणून पुन्हा एकदा नियुक्ती केल्यानंतर सीबीआयनं हे समन्स जारी केलं आहे सीबीआयच्या चार अधिका यांच्या पथकानं राजीव कुमार यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न असफल ठरल्यानंतर काल समन्स बजावण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयात भे दिली मात्र ते तिथं नसल्यामुळे त्यांच्याविरुद्ध लुकआऊ नो प्त जारी करण्यात आली आहे शारदा चि फुंड घो ळ्याची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं नेमलेल्या विशेष तपास पथकाच्या प्रमुखपदी राजीव कुमार होते या कारणास्तव सीबीआयनं चौकशीसाठी त्यांची कोठडी मागितली असून ते तपासात सहकार्य करत नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं आहे

माजी प्रधानमंत्री डॉक उ मनमोहन सिंग संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी माजी उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज दिल्लीत शांतिवन क्वे पंडित नेहरुंच्या समाधी स्थळावर जाऊन आदरांजली वाहिली

नैऋत्य मोसमी पावसाला पोषक परिस्थिती निर्माण करणाऱ्या अरबी समुद्रातल्या भूमध्यसागरी प्रवाहातल्या बदलामुळे मान्सूनचं आगमन लांबल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हा कें आहे

देशाच्या काही भागात येत्या चारपाच दिवसात उष्णतेची लाा येण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे यात महाराष्ट्रातला विदर्भासह अन्य काही भाग तेलंगणा तसंच मध्यप्रदेशाचा पूर्वेकडचा भाग छत्तीसगढ उत्तर प्रदेशचा पूर्व भाग झारखंड आणि ओदिशा यांचा समावेश आहे

सुरुवातीच्या सामन्यांमधेच जागतिक मानांकनात पाचव्या क्रमांकावर असलेली अँजेलिक कर्बर आणि विनस विलियम्स यांना पराभवाचा धक्का बसला

जागतिक अव्वल मांनांकित नोवाक जोकोविच आणि द्वितीय मानांकनप्राप्त राफेल नदाल तसंच ग्रँडस्लॅम स्पर्धांची तेवीस विजेतेपदं प किावणारी सेरेना विल्यम्स यांचे सामने आज होणार आहेत